यानंतरच्या टप्प्यात औषधी कापड इलेक्ट्रॉनिक वस्तू वाहन दुरुस्ती आदी व्यावसायिकांची कोरोना विषाणू चाचणी बंधनकारक असेल या विषाणुची लागण झालेली नसलेल्यांनाच व्यवसाय करता येणार असल्यानं याचं प्रमाणपत्र बाळगणं आवश्यक असल्याचं प्रशासकांनी म्हटलं आहे यासाठी शहरात तेहतीस ठिकाणी तपासणीची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे

जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार पंचवीस रुग्ण कोरोना विषाणूमुक्त झाले आहेत

यासंबंधीची अधिसूचना जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी जारी केली आहे

जिल्ह्यातल्या पावडेवाडी शिवारात आज किटक नाशक फवारणी करण्यात येत आहे

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत योजनेच्या लाभार्थ्यांना ही सुविधा मिळत आहे

प्राप्तीकर विभागाकडे उपलब्ध असलेली कर आणि वित्तीय व्यवहारांची माहिती ऑनलाईन पडताळून पाहणं करदात्यांना सुलभ व्हावं हा या मोहीमेचा उद्देश आहे